राज्यभरात सुमारे एक कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांचं चौऱ्याण्णव लाखावर हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून औरंगाबाद विभागात सोयाबीन आणि कपाशीचं मोठं न्कसान झालं असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं औरंगाबाद विभागात डॉ व्ही तिरुप्गल आणि डॉ मनोहरन हे अधिकारी पिकांची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्कसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपये मदत जाहीर केली होती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खरीप पिकांसाठी हेक्टरी आठ हजार तर फळबागा आणि बारमाही पिकांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये मदतीचा शासन निर्णय जारी केला आहे मात्र राज्य प्रशासनानं केंद्र शासनाकडे सात हजार दोनशे कोटी रुपये मदतीची मागणी केली असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

पवार यांनी काल दिल्लीत संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं या पावसामुळे सोयाबीन ज्वारी बाजरी मका या धान्य पिकांसह कांदा टमाटा आदी भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झाल्याचं पवार यांनी म्हटलं आहे नवीन हंगामासाठी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दरानं कर्जही उपलब्ध करून द्यावं आणि खासगी सावकारांपासून शेतकऱ्यांची सुटका करावी अशी मागणीही पवार यांनी या निवेदनातून पंतप्रधानांकडे केली आहे

काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे टोल ऑपरेटर ट्रान्सफर टी ओ टी मॉडलमध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं मान्यता दिली आहे यामुळे पथकर वसूल करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल तसंच टीओटी मॉडेलद्वारे प्राप्त महसुलाचा उपयोग महामार्गांच्या विकासासाठी केला जाईल सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच केंद्रीय उपक्रमांमधली भाग विक्री करण्याच्या निर्णयलाही समितीनं मंजूरी दिली आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारतीय जहाज बांधणी महामंडळ भारतीय कंटेनर महामंडळ उत्तर पूर्व विद्यत ऊर्जा महामंडळ आणि टिहरी हायड्रोविकास महामंडळ अशी निर्गृंतवणूक करण्यात येणाऱ्या महामंडळांची नावे आहेत

दक्षिण भारताल्या राज्यातून साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक औरंगाबाद मार्गे शिर्डीला जातात

यासंबंधिची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यापूर्वीच केली असल्याचं ते म्हणाले

नवी दिल्लीत काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसंदर्भात बैठक झाली त्यानंतर चव्हाण वार्ताहरांशी बोलत होते या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होईल असं ते म्हणाले यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी शिवसेनेसोबत आम्ही दोन्ही पक्ष सरकार स्थापन करु असं स्पष्ट केलं दोन्ही पक्षांची बैठक आजही होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

सरकार स्थापनेबाबतचं चित्र प्ढच्या दोन दिवसांत स्पष्ट होईल असंही राऊत म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीला आज एक महिना पूर्ण झाला मात्र राज्यात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही गेल्या बारा तारखेपासून राज्यात राष्ट्रपती राजवट आहे

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन रजनीकांत केंद्रीय महिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर बाबुल सुप्रियो गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन केलं

सुमारे दहा हजार प्रतिनिधींनी या महोत्सवासाठी नावं नोंदवली आहेत

जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली मुंबईत काल झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पटेल यांचं नाव एकमतानं निश्चित करण्यात आल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितलं

दानवे यांनी काल मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन सादर केलं

चार दिवस चालणाऱ्या या युवक महोत्सवाचं उद्घाटन प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासप्रे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता होणार आहे विद्यापीठाशी संलग्न सुमारे दोनशे महाविद्यालयांचे संघ आणि तीन हजार कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत

राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ज्यांच्या मेंद्रत गोंधळ तो गोंधळी असा जातीय वाचक उल्लेख करुन समाजाच्या भावना दुखावल्यानं त्यांनी माफी मागावी अशी मागणी या संघटनेनं केली असून तशा आशयाचं निवेदन काल निवासी उपजिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांना सादर केलं

दाते हे विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रीय होते त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

या सर्व ठिकाणी येत्या सात जानेवारीला मतदान होणार असून मतमोजणी आठ जानेवारीला होणार आहे